ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते सरकार सर्वांसाठी काम करत असताना मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप निराधार असल्याचं पवार म्हणाले

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी प्राथमिक टप्प्यात दोनशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आवश्यकतेन्सार निधी प्रवला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं औरंगाबाद कर्करोग रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधी दिली जाईल तसंच तिथे जागा वाढवून दिल्या जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं सिल्लोड इथल्या सिद्धेश्वर मंदिरासाठी दोन कोटी रुपये तरतूद तसंच पैठण इथल्या नाथसागरानजिकच्या ज्ञानेश्वर उद्यानाचा शेगावच्या आनंदसागर उद्यानाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र अर्थमंत्र्यांच्या उत्तरातल्या अनेक मुद्यांवर आक्षेप घेत हे उत्तर असमाधानकारक असल्याचं सांगत सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप होत आहे

विधान परिषदेच्या मंजुरीनंतर हा ठराव केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव न आणल्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका बेगडी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी यावेळी केला

मध्यरात्रीपासून राज्यात संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे

कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं सर्व पातळ्यांवर उपाययोजना सुरु केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली

त्या म्हणाल्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता आणि उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्ह्यातल्या सर्व यात्रा महोत्सव तसंच धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं

प्राथमिक चाचणीत यापैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं दिसून आलं आहे या सर्वांचे नमुने प्रण्याच्या राष्टीय विषाणू परीक्षण संस्थेत पाठवण्यात आले आहेत

पुण्याच्या विषाणू परीक्षण प्रयोग शाळेकडून या रुग्णाच्या तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मध्कर राठोड यांनी दिली

या रुग्णावर सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत

नांदेड इथं उद्या होणारा प्रसाद बन वाङ्मय प्रस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं उद्यापासूनचा नियोजित हजरत सिद्धीकीशाह पहेलवान बाबा यांचा ऊर्सही स्थगित करण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातला उमरीचा यात्रा महोत्सव तसंच बंजारा समाजाचं तीर्थस्थळ असलेल्या पोहरादेवीची रामनवमीची यात्राही रद्द करण्यात आली आहे

तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान लखनऊ आणि कोलकाता इथं होणारे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत दरम्यान केंद्र सरकारनं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्यावर बांधायचे मास्क तसंच सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे मास्क तसंच सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी तसंच या दोन्ही वस्तू बाजारात उपलब्ध असाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

काल भारतीय जनता पक्षाकडून औरंगाबादचे माजी महापौर डॉ भागवत कराड काँग्रेसचे नेते राजीव सातव शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चत्वेदी आणि राष्ट्वादी काँग्रेसच्या माजी मंत्री फौजिया खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत या आठ जणांपैकी भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे चार अशा सात जणांची बिनविरोध निवड निश्चित आहे येत्या अठरा तारखेला याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आठव्या उमेदवाराचा अर्ज अपूर्ण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी दिली त्यामुळे छाननीत हा अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे या उमेदवाराचं नाव सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

येस बँकेच्या प्नर्गठनाला केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली

त्या काल लोकसभेत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अन्दान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होत्या औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी यावेळी बोलताना अनुसूचित जाती जमातीच्या उत्थानासाठी निधीची तरतूद करण्याबरोबरच सामजिक मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं नमूद केलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाच्या नावाखाली झालेल्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या उपसचिवांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे ते काल विधान परिषदेत बोलत होते नॅक मूल्यांकनाच्या नावाखाली विद्यापीठानं कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केला त्यावर सामंत उत्तर देत होते

लातूर इथं या निमितानं फुलांच्या पाकळ्या उधळून पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली